समाजवादी पक्ष बसपा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनी सदनाचं कामकाज तहकूब करुन विभागानुसार महाविद्यालयं आणि विद्यापीठांत रिक्त जागा भरण्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती

याच गदारोळात मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सदस्यांच्या शंकाचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला

हे विधेयक मांडत असताना राज्यसभेत सदस्यांच्या प्रचंड गदारोळ सुरु होता काँग्रेस सदस्य रिपून बोरा यांनी आसाममधली राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिकेविषयी बोलायला सुरुवात करताच या सदस्यांनी गदोराळ सुरु केला राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी चर्चेला नाकारत राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब केलं बीजू जनता दलाचे खासदार लाडू किशोर स्वैन यांना श्रद्धांजली अर्पण करुन लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज सकाळीच भूवनेश्वर इथं खाजगी रुग्णालयात स्वैन यांचं निधन झालं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे स्वैन हे त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे स्मरणात राहतील असं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे घ्रसखोरी रोखण्याच्या सीमा व्यवस्थापानात अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे गृहराज्यमंजी किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं

केरळमधल्या शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याच्या आपल्या निर्णयाच्या फेर विचार करण्याची मागणी करणा या याविकांवर सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे याबाबत केरळ सरकार त्रावणकोर देवास्वयं बोर्ड आणि इतराच्या याचिकाची सुनावणी आज न्यायालयानं केली

लंडन इथल्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपा संदर्भातल्या चौकशीसाठी व्यावसायिक रॉबर्ट वेधरा आज संध्याकाळी सक्त वसुली संचालनालयासमोर पत्नी प्रियंका गांधी वेधरासह हजर झाले गेल्याच आठवड्यात दिल्ली न्यायालयानं वधेरांना अंतरिम जामीन मंजूर करुन सक्त वसूली संचालनालयासमोर चौकशीसाठी दाखल होण्याचे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते वधेरांची लंडनमध्ये दोन घरं सहा सदनिका आणि इतर मालमत्ता असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहेत मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपा संदर्भात प्रियंका गांधी वेधेरा यांचे पती रॉबर्ट वेधरा यांना सक्त वसूली संचलनालयानं पाठवलेल्या समन्स् वरुन भारतीय जनता पक्षानं काँग्रेस वर टिकेची झोड उठवली आहे

नवी दिल्ली इथं त्यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली या सौद्यातल्या लाचखोरीतून मिळालेल्या पैशाचा उपयोग त्यांनी लंडन इथं अनेक कोटींची मालमत्ता खेरदी करण्यासाठी केल्याचा दावा पात्रा यांनी यावेळी केला वधेरा यांच्या कंपनीला आर्थिक लाभ मिळावा यासाठी उभ्या केलेल्या काही कंपन्यांना हा लाचखोरीचा पैसा मिळाला असून काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी यासंदर्भात खुलासा करावा अशी मागणी पात्रा यांनी केली आहे जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या चकोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आज संध्याकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला चकोरा गावातून जाणा या सुरक्षा दलाच्या वाहनावर काही अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यांनतर लष्कर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त शोध मोहिमेत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात जवानांना यश आलं मृत दहशतवाद्यांनी ओळख पटलेली नाही परिसरात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असून तपास अजूनही सुरु आहे नाटककार अभिराम भडकमकर नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग लोककलेचे अभ्यासक डॉ प्रकाश खांडो आणि तबला वादक योगेश सामसी या कलाकारांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एक लाख रुपये ताम्रपट आणि मानवस्त्र अशा स्वरुपाचा हा पुरस्कार कला क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो प्रसिद्ध नृत्यांगना डॉ संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली

जनतेला स्वस्त आणि सवलतीच्या दरात औषधं उपलब्ध व्हावीत याकरता समग्र आणि देशांतर्गत प्रणाली तयार केली जात आहे अशी माहिती आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आयुष मंत्र्यांच्या आज नवी दिल्लीत झालेल्या चौथ्या परिषदेत ते बोलत होते प्रचलित औषधोपचार पद्धतीला पर्यायी औषध व्यवस्था निर्माण होणं गरजेचं असून असे पर्याय शोधण्याचं काम आयुष मंत्रालय मार्फत सुरु आहे असं नाईक यांनी सांगितलं

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या शोध समितीच्या अध्यक्ष आहेत

नवी दिल्ली कार्यालयाच्या पत्त्यावरही अर्ज स्वीकारले जातील

या धावासंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच खराब झाली

केद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय समितीच्या मुख्याध्यापकांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सहसचिव आर

मीना यांनी यावेळी सांगितलं